काल नवी दिल्ली क्रें मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजूरी दिल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बातमीदारांना सांगितलं

निवृत्तीवेतन निधीही यात सहभागी होण्याची अपेक्षा असल्यानं निधीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे असं सीतारामन यांनी सांगितलं पावसामुळे पिकांची नासडी झालेली शेतं स्वच्छ करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं सुरू करावीत आणि शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा सुवना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते शेतकऱ्यांना मदतीचा पहिला हप्ता लवकरच वितरित केला जाईल आणि त्यांच्या हातात पैसा उपलब्ध होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतमजुरांना अन्न सुरक्षेसह अन्य मदत करण्यासाठी उपाय योजण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवसेनेचे मंत्रीही या बैठकीला उपस्थित होते

संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होणार आहे